गांभिर्यानं आपण कायद्याचं पालन करणंही घटनेला अपेक्षित असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांचा बहिष्कार राज्यातल्या अविकसीत विभागांना अधिकचा निधी देताना समतोल निधी वाटपाकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांचं

प्रवाशांसाठीही सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली प्रारंभी राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढं अभिभाषण केलं राज्य घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे मात्र तितक्याच गांभिर्यानं आपण कायद्याचं पालन करणंही घटनेला अपेक्षित आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितलं अलिकडेच दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणं ही द्दैंवी घटना असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्यांना जास्त अधिकार आणि ताकद देण्यासाठी तीन कृषीकायदे संसदेनं गेल्या अधिवेशनात मंजूर केले कृषी क्षेत्रातल्या या सुधारणांचा लाभ दहा कोटीपेक्षा जास्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होऊ लागला आहे हे लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी या सुधारणांना पूर्ण पाठिबा दिला आहे या कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे न्यायालयाचा जो काही निर्णय असेल त्याचा सरकार आदरच करेल असं ते म्हणाले कृषी क्षेत्राबाबत एम एस स्वामिनाथन समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि त्रिर अनेक पावलं देशातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार उचलत आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं

अशा संकट काळातही भारत जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे असं ते म्हणाले देशाच्या हितरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे गलवान खोऱ्यातल्या घटनेचा निर्देश करुन त्यांनी सांगितलं की भारताची सार्वभौमता जपण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिरिक्त बळ तैनात केलं आहे देशाच्या या प्रगतीच्या प्रवासात महिलांचा सहभाग वाढत असून त्यादृष्टीनंही सरकारनं अनेक निर्णय घेतले आहेत असं कोविंद म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु होत आहे असं त्यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तृणमूल काँग्रेस द्रमुक समाजवादी पार्टी डावे आणि त्विर पक्षांनी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता

निर्यात वाढतीमागणीयामुळेखीळबसलेल्याअर्थव्यवस्थेलाचालनामिळणारअसल्याचंयाअहवालातम्हटलंआहे ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी नाबार्डनं अधिक लक्ष द्यावं राज्यातल्या अविकसीत विभागांना अधिकचा निधी देताना संपूर्ण राज्यात समतोल निधी वाटप राहील याकडे लक्ष द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केली आहे

पतपुरवठ्याच्या फोकस पेपर प्रमाणे उद्दिष्टपूर्तीची माहिती देणारा पेपर तयार करावा अशी सूचना त्यांनी केली पतपुरवठा आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्ग काढण्यासाठी दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा आणि अमंलबजावणीला गती द्यावी असे निर्देशही त्यांनी दिले

बहुतांश बँकांनी शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज देताना उद्दीष्टपूर्ती केली नाही यावर्षी सर्वच बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना उद्दीष्टपूर्तीसाठी प्रयत्न करावा आणि शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी बैंकांच्या प्रतिनीधींना केलं सौर कृषीपंपांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या हिश्यापोटीची रक्कम नाबार्डनं द्यावी असंही त्यांनी सुचवलं यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसंच नाबार्ड रिझर्व्ह बँक राज्य बँकर्स समिती यांचे अधिकारी प्रतिनीधी उपस्थित होते बँकांनी खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज देताना ते हंगाम सुरू होण्यापूर्वी वेळेत उपलब्ध करून द्यावं असं कृषीमंत्री भुसे यांनी सांगितलं

तशी घोषणा त्यांनी अधिकृत पत्राद्वारे केली आहे केंद्र सरकारकडे वारंवार मागण्या केल्या गेल्या तीन महिन्यांत प्रधानमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पाच वेळा पत्र लिहिलं सरकारचे प्रतिनिधी क्वें येऊन चर्चा करत आहेत पण आतापर्यंत मागण्यांवर कोणताही योग्य तोङगा निघालेला नाही म्हणून उपोषण सुरू करत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे राळेगणसिद्धित ते एकटेच आंदोलन करतील ज्या कार्यकर्त्यांना या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी शांतता आणि अहिंसक मार्गानं त्यांचं गाव तालुका आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालयापुढं आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे

आंदोलनात कोणत्याही प्रकारे हिंसाचार होऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे दरम्यान काल भाजपा नेते गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्वीला जाऊन अण्णांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे

ते काल मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात हेरिटेज वॉकचा प्रारंभ करताना बोलत होते मुंबईत चिरंतन स्वरुपाची नवनवीन निर्मिती घडवण्यावर भर देणार असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते

प्रदीप व्यास यांनी दिली

रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे

सर्वांची सोय व्हावी यादृष्टीनं मुंबई आणि उपनगरातल्या विविध कार्यालयं आणि आस्थापनांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी असंही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून काल मेट्रोचे डबे मुंबईत दाखल झाले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर

राजीव यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात या डब्यांचं स्वागत करण्यात आलं

मेट्रोमध्ये पहिल्यांदाच भारतीय बनावटीच्या डब्यांचा वापर केला जात आहे

पत्रकारिता समिक्षा तसंच बालसाहित्यात त्यांचं मोठं योगदान होतं सारडा यांनी बालसन्मित्र या बाललेखांचंही संपादन केलं होतं साधना साप्ताहिकाचे सहसंपादक तसंच विविध दैनिकांमध्ये वगेगवेळ्या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती सारडा यांच्या उिछेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर नेत्रदानही केलं गेलं